पट्ट्रील आणि डिझल्विया दरात आज सलग चौथ्या दिवशी घसरण झाली

केंद्रीय रस्त्रञाणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री दक्षेंद्रे फडणवीस यांनी काल मुंबईत या सर्वक्ष उद्वाटन क्लि